मान्सून अंदमानात लवकर तर केरळमध्ये उशिरानं येण्याची अपेक्षा

जीवनावश्यक वस्तू कायद्यातील बदलांमुळे शेतकर्यांसना फायदा होईल शेतमालाला अधिक मोबदला मिळेल साठवणुकीवरचे निर्बंध काढले तरी अपवादात्मक परिस्थितीत ते लागू करण्याची तरतूद राहील शेतकर्यांदना आपला शेतमाल कुठे विकायचा त्याचे स्वातंत्र्य मिळणार राज्यबंदी सारखे अडथळे दूर करणार केंद्र सरकार तसा कायदा करणार शेतकर्यांकना ऑनलाईन व्यवहारांसाठी सक्षम करणार असल्याचं त्या म्हणाल्या

या निधीतून नव्या मासेमार बोटी घेता येतील बंदरे बांधता येतील

गेल्या वर्षीच्या वाढीव मान्सूनच्या परिणामी अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी राहील असं मंत्रालयानं म्हटलं आहे

राज्यात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देशाच्या तूलनेत अजूनही बरंच कमी आहे

एलिसा पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूजन्य रोगशास्त्र संस्थेनं कोरोना विषाणूवरील चाचणीसाठी विकसीत एलिसा संचाच्या पहिल्या तुकडीची वैधता सिद्ध केली आहे हा संच उत्पादित करण्याचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं

या संचात निष्क्रीय स्वरुपातील विषाणू असल्याने जिल्हा स्तरावर देखील तो सहजपणे वापरणे शक्य आहे संक्रमणाच्या संपर्कात लोकांचे प्रमाण ओळखण्यासाठी सर्वेक्षण करण्यात या चाचण्या अतिशय महत्वाच्या आहेत लॉकडाऊन राज्यातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्याच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक घेतली मुंबई महानगर प्रदेश पुणे सोलापुर औरंगाबाद आणि मालेगाव या हॉटस्पॉट्समध्ये निर्बंध कायम राहतील हे निश्वितच आहे राज्याच्या अन्य भागांमधले व्यवहार पुन्हा सुरु करण्याबाबत प्रामुख्यानं या बैठकीत चर्चा झाली राज्याबाहेर गेलेल्या मजूरांच्या जागी पर्यायी मजूर शोधण्यासाठी मजूर ब्युरो कार्यान्वित करण्यात आला आहे

मजर सर्वोच्च न्यायालय श्रमिकांचे स्थलातर रोखणे ही राज्यांचीच जबाबदारी आहे त्याबाबत राज्यांनीच विचार करायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं स्थलांतर करणाऱ्या श्रमिकांना केंद्र सरकारनं अन्नपाणी पुरवावं अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर हे मत नोंदवताना न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली दरम्यान श्रमिकांना पायी चालत गावी जावं लागू नये यासाठी राज्यांनी व्यवस्था करावी अशा सूचना केंद्रानं काल राज्यांना दिल्या आहेत

छत्री रेनकोटसोबतच प्लास्टिक शीट आणि कव्हरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात शहरांतर्गत वाहतूक करणाऱ्या रिक्षातील प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून वाहतूक शाखेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रिक्षामध्ये पडदे बसवून घेतले गेले आहेत एका रिक्षात दोनच प्रवाशांना बसू दिले जात आहेत रिक्षाचालक हॅण्ड सॅनिटायझरच्या वापराची आणि प्रवासी मास्क घालून बसल्याची खात्रीसुद्धा करून घेत आहेत

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरोनाचा संसर्ग कसा पसरतो याचा ऑडिओ तयार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे

या दोन्ही गाड्या तेलंगणाच्या धर्माबाद सीमेवर जाणार असून तिथून हे मजूर तेलंगण राज्याच्या गाड्यांनी त्यांच्या गावाकडे जाणार आहेत या मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकारने केला

जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि बँकांचे कामकाज आजपासून कार्यालयीन वेळेत नियमित सुरू होणार आहे कृषी साहित्याची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सहावाजेपर्यंत सुरू राहणार असून सिमेंट हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स पेट्रोलपंप भाजीपाला किराणा साहित्याची दुकाने सकाळी सात ते द्पारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे जिल्ह्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील बांधकामे तहसीलदारांच्या परवानगीनंतर नियमांचे पालन करून सुरू करता येणार आहेत गडचिरोली जिल्ह्यात काही दुकानदार मीठाचा काळाबाजार करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रत्येक ग्राहकाला एका दिवसाला एक किलोग्रॅम आणि एका आठवड्यात दोन किलोग्रॅपपेक्षा अधिक मीठ खरेदी करता येणार नाही असे आदेश जारी केले आहेत नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं ग्रुवारी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं या शिबीरात शंभरहन अधिक जणांनी रक्तदान केले आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह माधुरी कुलकर्णी पुणे

निव्वळ स्त्रोतातच ती चूक असल्याने ती मराठी बातमीपत्रातही झाली त्याबद्दल दिलगीर आहोत

शिक्षकपात्रता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची मान्यता नसलेल्या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही केंद्रीय आणि राज्य संस्थांद्वारे चालविलेल्या ठराविक अशा कार्यक्रमांना नियमित करण्याची अधिसूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जारी केली आहे हे कार्यक्रम एन सी टी ई कडून कोणतीही औपचारिक मान्यता न घेता चालवले जात होते

या एक आठवड्याच्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले

या सर्व साधारण सभेत कोरोना संसर्ग आणि ग्रामपंचायतीने करावयाच्या कामांचा आढावा घेण्यात आला पावसाळ्यातील साथरोगांच्या स्थितीबाबतही माहिती जाणून घेण्यात आली

कांदा नाशिक गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले नाशिकच्या लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव कालपासून पूर्ववत सुरू झाले काल दोनशे वाहनांमधून कांद्याची आवक झाली

विंचूर बाजार समिती प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट असल्याने या भागातील कांदा लिलाव बंदच आहेत

हुवामान केरळमध्ये उशीरा येणार असला तरी मान्सून अंदमानात कदाचित आजच पोहोचेल पण इकडे महाराष्ट्रात अजून अवकाळी पाऊस सुरूच आहे काल बर्यादच ठिकाणी संध्याकाळी पावसानं हजेरी लावली आजही असाच तरळक ठिकाणी सोसाट्याच्या वार्याकसह पाऊस अपेक्षित आहे त्यामळे उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्या आहेत

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार